सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांनी महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पृष्पहार अर्पण करून अभिवादन केलं ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी भक्तीरंग हा भावगीतांचा कार्यक्रम सादर केला तसंच संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख डॉ सदानंद मोरे यांचं व्याख्यान झालं प्णे महानगरपालिकेनं संपूर्ण शहरात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत महात्मा रिटर्न्स विथ पुणेरी स्वॅग या अभियानाचं आयोजन केलं होतं शहराच्या विविध भागात राबवण्यात आलेल्या या अभियानात सुमारे सव्वाचार लाख पुणेकर सहभागी झाले होते यात मुळा मुठा नदी काठी स्वच्छता अभियान जनजागृती रॅली तसंच स्वच्छता आणि प्लास्टिक बंदीची शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

जे

महात्मा गांधी आणि कस्तरबा गांधी यांचे वास्तव्य लाभलेला आगाखान पॅलेस आज गांधी जयंतीला पुन्हा नागरिकांसाठी खुला करण्यात आला गेल्या दोन महिन्यांपासून अंतर्गत डागड्रजी करीता आगाखान पॅलेस बंद ठेवण्यात आला होता

एमआयटी विश्वशांती विद्यापीठाद्वारे आयोजित विज्ञान धर्म आणि तत्त्वज्ञान विषयक परिषदेत ते बोलत होते यावेळी गांधीवादी कार्यकर्ते डॉ रामजी सिंघड आणि डॉ

देवदास यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला निवडण्क प्रक्रीया शांततेत सुरळीत आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी सर्व गट अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी समन्वयानं काम करावं तसंच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावा अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या पुणे जिल्ह्यातील निवडणूक आढावा बैठक डॉ म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते पुणे विभागात शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी मोहिम सुरू करण्यात आली आहे

नगरसेवक आणि आमदार म्हणून कोथरूडमध्ये गेले काही वर्ष मेहनत घेऊन काम केलं मी शेवटपर्यंत पक्षासोबतच राहीन असं आमदार मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे कोथरूडचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आज कोथरूड इथं कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या खासदार गिरीश बापट संजय काकडे महापौर मुक्ता टिळक सरचिटणीस मुरलीधर मोहोळ शिवसेना नेते शशिकांत सुतार आदी यावेळी उपस्थित होते पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं नगरसेवक सचिन दोडके यांना उमेदवारी दिली आहे तर दुसरी उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच काँग्रेसचे आबा बाग्ल यांनी पर्वती मतदारसंघात निवडण्कीला उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे प्णे छावणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसनं शहराध्यक्ष रमेश बागवे यांना तर भाजपानं स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे वंचित बहूजन आघाडीनं माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे यांना आणि एमआयएमनं माजी नगरसेविका हिना मोमीन यांना उमेदवारी जाहीर केली आहे

यानिमित्त केंद्राच्या आवारातल्या सभागृहात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले सोमाटणे इथले सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सखाराम पायगुडे यांचं काल हदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची बहुचर्चित पंचवार्षिक निवडण्क आज गहंजे इथल्या क्रिकेट स्टेडियमवर पार पडली अध्यक्षपदी विकास काकतकर उपाध्यक्षपदी अजय ग्रुप्ते तर सचिवपदी रियाझ बागवान यांची बिनविरोध निवड करण्यात आली